भारतीय संस्कृतीची ओळख विश्वभरात रुजविण्यासाठी भारतीय सांस्कृतिक परिषदेद्वारे विशेष प्रयत्नण संत्र्याला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी श्सीटूस इस्टेटश कार्य करेल रू कृषी मंत्री डॉ

आज नाशिक इथं महाजनादेश यात्रेच्या समायेपिय सभेत पंतप्रधान वरेंद्र मोदी बोलत होते गेल्या पाच वर्षात राज्यात कायदा सुक्यवस्थेमध्ये सुधारणा झाली समाजिक समता तसंव सांस्कृतिक सभ्यतेला माव मिळला या सोबतच राज्यात ग्रंतवणुकीला पोषक वातावरण भिळालं असं पंतप्रधाव यावेळी म्हणाले एक ऊर्जावान मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं येत्या विधावसभा निवडणुकीत कोणाला बिवडून दद्यायचं हे जवतेनं ठरवलेलं असूब आम्ही दिलेली वचनं पूर्ण करतो याप्रवेही करू असंठी पंतप्रधान यावेळी म्हणाले त्याआयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवीठी आपल्या पाच वर्षांच्या कामांचा आढवा घेतला राज्याची बारा कोटी जवता आपलं दैवत असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठीच गेला महिनाभर चार हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास महाजवादेश यात्रेच्या माध्यमातून आपण केला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी बुक्तेच भाजपात प्रवेश केलेले साताऱ्याचे उदयव राजे भोसले यांनी पंतप्रधाबांना शिवशाही पगडी घालून सत्कार केला

काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई सिगारेटव्या उत्पादन आयात वितरण आणि विक्रीवर प्रतिबंघ लावण्याच्या अध्यादेशाला स्विकृती दिली होती

ई सिग्रेट्सचा तरूणाईवर होणारे संभाक्य द्रष्परिणाम पाहता हा विर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्री विर्मला सितारामन यांनी सांगितलं या नियमाचा भंग केल्यास पहिल्या वेळेस एक लाख रूपये दंड आणि एक वर्ष कारावास तर द्रसऱ्या वेळेस तीव वर्ष कारावास आणि पाच लाख रूपये शिक्षेची तरतूद या अध्यादेशात आहे

संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस मधून संरक्षणमंयिांनी आज बंगळूरू स्थून उड्डाण केलं हा एक थरारक अबुभव असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटर वरील संदेशात म्हटलं आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तेजस लढाऊ विमानं तयार केली आहेत

मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच छेट्या उद्योजकांना स्वयंसहायता गदांना आणि मायक्रो फायनान्स गदंना कर्ज पुरवठा करण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली

भारतीय आय्र्विमा निगम अर्थात एल आय सी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे सरकारी मालकीची असलेली एल आय सी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठं योगदान देत आहे

आय सी

असिस्टंट भरती पदासाठी परीक्षा होणार असून त्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा आहेत परीक्षेनंतर मुलाखत द्यावी लागणार नाही याचा अर्थ केवळ गुणवत्तेवर आधारीत ही भरती केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईए प्णेए ठाणेए नागप्रए औरंगाबादए कोल्हाप्रए नाशिकए रत्नागिरीए साताराए सोलापूरए पणजीए इ ठिकाणी परीक्षा होणार आहे भारताबद्दलची सांस्कृतिक ओळख जगभरात पोहोचण्यासाठी भारतीय सांस्कृतिक परिषदेदवारे विदेशातील भारतीय दुतावासांच्या सांस्कृतिक केंद्रात भारतीय संस्कृतीचे ज्ञान असणा या आणि प्रतिभावान संचालकांची निय्क्ती करण्यात आली आहे लंडनच्या नेहरु सेंटर येथे प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार अमिश त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्भारताबद्दलची माहिती जाणून घेणारे कोणतेही विदेशी नागरिक अंडरस्टँडीग इंडियाश या प्रशिक्षणादवारे आता ऑनलाईन माध्यमाने माहिती घेऊ शकतात भारतीयहस्तकलाए खादयसंस्कृती विश्वभरात रुजविण्यासाठी भारतीय सांस्कृतिक परिषदेदवारे विशेष प्रयन्त केले जात असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तसंच भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट् विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसारमाध्यमांचे संपादक यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी तसेच नागप्रातील भाजपा मीडीया सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी ते नागपूर दौ यावर आले होते भाजपा प्रादेशिक अस्मितेपेक्षा श्पॉलिटिकस ऑफ परफ़ॉर्मन्सश्वर भर देत असून कामाचा लेखाजोखा मतदारांपुढे ठेवणार आहेए असं त्यांनी यावेळी नमूद केल जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला जागतिक बाजारपेठेत महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी श्सीटूस इस्टेटश कार्य करेलए असं प्रतिपादन कृषी मंत्री आणि पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज उमरखेड इथं केलं कृषी विभागातर्फे मोर्शी तालुक्यातील उमरखेड इथल्या जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेत श्सीट्स इस्टेटश्चं उदघाटन करताना ते बोलत होते कृषी मंत्री डॉ

पंजाबमध्ये श्सीट्रस इस्टेटश्च्या माध्यमातून तिथं उत्पादित संत्रा निर्यातए विक्रीसाठी लाभ झाला त्या धर्तीवर नागप्री संत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात उत्पादित संत्र्याची विपणन साखळीए उत्पादनाबाबत समस्यांचे निराकरण यासाठी श्सीट्रस इस्टेटश् कार्य करेल

महाराष्ट् हे देश विदेशातील ग्रंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचं उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं

डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गत राज्यभरात महिलांसाठी पाचशे कार्यशाळा घेणार असल्याचं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी सांगितलं बचत गटांच्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा प्रज्ज्वला कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं डिजिटल साक्षरता अभियान हाती घेण्याचं ठरविलं आहे या अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती देतानाए महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर म्हणाल्याए ष्एक महिला शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते आणि ती आपल्या घराबरोबरच इतरही चार घरांतील महिलांना शिक्षित करते डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे म्हणूनच महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल साक्षर करणं गरजेचं आहे नागपूर जिल्हयातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीचं प्रमाण विचारात घेवून सदर तक्रारीचं निरसन होण्याच्या दृष्टीनं दर तीन महिन्यातील तिसऱ्या शनिवारी जिल्हास्तरावर हाऊसिंग दरबारच आयोजन करण्यात येत आहे नागरिकांना त्यांच्या हौसिंग संस्थांबाबत तक्रारी असल्यासए त्यांनी हाऊसिंग दरबारात जिल्हा उपनिबंधकए सहकारी संस्थाए सहकार सदनए प्लॉट नं

या प्रसंगी शालेय विदयार्थ्यांमध्ये बांबू बद्दल विशेष आवड निर्माण व्हावी याकरिता बांबू पेंटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी म्ख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिलेए बीआरटीसीचे संचालक राहूल पाटीलए महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेम्गे प्राम्ख्यानं उपस्थित होते

या कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आलं तसंच केंद्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बजरंग पुबिया आणि रवि दाहिया यांबी सर्वोत्तम कामगिरी करित वेकियो ऑलिंपिक मध्ये आपली जागा विश्वित केली आठे

सुवर्णपदकासाठी त्याचा सामना कझाकिस्तावच्या दौलत नियाझ बेकोव्ह यांच्याशी होणार आहे

अनिल बोंडे यांनी आज दिली अमरावती जिल्ह्यात नमूद कीटकनाशके आणि त्यांच्या मिश्रणाच्या वापराम्ळे शेतकरी आणि शेतमज्रांना विषबाधा झाली होती ही कीटकनाशके अति विषारी असून त्यांचा अनधिकृतपणे संमिश्रणासाठी वापर केल्याम्ळे त्यांचा प्रभाव अधिक विषारी होत असल्याचं दिसून आले आहे

कीटकनाशकाम्ळे विषबाधा झालेल्या घटनेची दखल घेऊन केंद्र शासनाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता कीटकनाशकं आणि त्यांच्या मिश्रणाची विक्रीए वितरण आणि वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचं कृषिमंत्री डॉ बोंडे यांनी सांगितलं